जनता संचारबंदीमुळे सार्वजनिक वाहतूक कमी झाली असून जीवनाश्यक वस्तूंची द्कानं वगळता बाकी सर्व द्कानं आस्थापना आणि बाजार बंद आहेत राज्यातही जनता संचारबंदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे म्ंबईत नेहमीच वर्दळ असणारा दादरचा फुल आणि भाजी बाजार पूर्णतः बंद आहे लोकांनी स्वतःहन बाहेर न पडण्याची काळजी घेतली आहे मुंबई ठप्प झाल्यासारखं वातावरण बघायला मिळत आहे नेहमीच वाहतूक कोंडीनं भरलेले रस्ते आज सामसूम आहेत ठाणे पालघर नवी मुंबईत उपनगरीय रेल्वे गाड्या जवळपास रिकाम्या धावत आहेत रायगड रत्नागिरी सिंधूदर्ग लातूर अमरावती कोल्हापूर सातारा सांगली नांदेड जालना अहमदनगर नाशिक बीड चंद्रपूर गडचिरोली हिंगोली वाशिम ध्ळ्यासह वर्धा ब्लडाणा यवतमाळ भंडारा परभणी नंदूरबार उस्मानाबादसह राज्याच्या सर्व जिल्ह्यांमध्येही नागरिक स्वयंस्फूर्तीनं संचारबंदी पाळत असून नागरिकांनी घरी राहण्यालाच प्राधान्य दिलं असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे सर्वच ठिकाणचे जॉगिंग ट्रॅक पूर्णतः रिकामे आहेत जनता संचारबंदीम्ळे राज्यात सर्वत्रच रस्ते ओस पडले आहेत बस स्थानकं रेल्वे स्थानकं बाजारपेठा द्कानं धार्मिक आणि पर्यटन स्थळं बंद असल्यानं सर्वत्रच श्कश्काट आहे नागरिक केवळ औषधं जीवनावश्यक वस्तूंसाठीच घराबाहेर पडत असल्यानं रस्त्यांवर अत्यंत त्रळक वर्दळ दिसत आहे कोणताही अनुचित प्रकार घड् नये तसंच संचारबंदी यशस्वी व्हावी यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्तही असून पोलीस ठिकठिकाणी गस्त घालताना दिसत आहेत संध्याकाळी पाच वाजता देशभरातल्या सर्व नागरिकांनी घराबाहेर येत टाळ्या थाळ्या शंख आणि घंटानाद करत गेल्या काही दिवसात कोरोना विरोधात अविरत सेवा देणा यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली मंबईसह राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात नागरिक या कृतज्ञता उपक्रमात स्वयंस्फूर्तीनं सहभागी झाले अनेक प्रसिद्ध कलावंत आणि क्रीडापटूंनीही यात आपलं योगदान दिलं

पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येवू नये असं आवाहन मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी आज केलं रेल्वे खाजगी बसेस तसंच एसटी बसमधून प्रवासी सेवा बंद राहतील जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बससेवा सुरु राहणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं अन्नधान्य भाजीपाला तसंच औषधांची द्रकानं सुरु राहणार आहेत तसंच बँका वित्तीय संस्था आणि शेअर बाजारही या काळात सुरु राहतील शासकीय कार्यालयात आता केवळ पाच टक्के कर्मचा यांची उपस्थिती राहील असंही त्यांनी सांगितलं आज मध्यरात्रीपासून राज्यातल्या विमानतळावर येणा या सर्व विमानांना बंदी घालण्यात आली आहे

आरोग्य स्विधा वाढवण्याच्या दृष्टीनं चाचणी केंद्र वाढवण्यात येत आहेत तेव्हा घाबरुन जाऊ नका जीवनावश्यक वस्तूंचा मुंबलक साठा राज्यात उपलब्ध आहे संबंधित द्रकानं आणि सेवाही सुरु राहणार आहेत संकट गंभीर असलं तरी सरकार आणि प्रशासन खंबीर आहे निश्चय संयम जिद्द अणि स्वयं शिस्त या माध्यमातून आपण सर्व मिळून या संकटावर नक्कीच मात करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

जनता संचारबंदीच्या माध्यमातून आज आपण सर्वांनीच अभुतपूर्व स्वयंम शिस्त जगाला दाखवून दिली त्याचाच अवलंब करुया या माध्यमातून विषाणूचा प्रादर्भाव रोखणं तसंच त्याचा ग्णाकार होण्यापासून अटकाव करणं शक्य होईल असं त्यांनी सांगितलं

या काळात कंपन्यांच्या मालकांनीही माण्सकीचं दर्शन घडवावं तात्प्रत्या आणि कंत्राटी कर्मचा यांना किमान वेतन द्यावं असं आवाहन त्यांनी केलं

मुंबईतल्या उपनगरीय रेल्वेसह सर्व प्रकारची रेल्वेसेवा बंद ठेवायच्या रेल्वेच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केवळ अत्यावश्यक सेवा देणा या लोकांची ने आण करण्यासाठी एसटीच्या बसेस महत्वाच्या ठिकाणांवरुन दर पाच मिनिटांना सुटणार आहेत या व्यतिरिक्त राज्यातल्या सर्व एसटी बसेस आज मध्यरात्रीपासून प्ढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहेत मुंबईत आज आणखी एका कोरोनाग्रस्त नागरिकाचा मृत्यू झाला आहे त्यामुळे राज्यात या विषाणूमुळे मरण पावलेल्यांची संख्या आता दोन झाली आहे

या व्यक्तीला आणखी इतरही आजार होते अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली